या विधेयकाचा दुरुपयोग होणार नाही तर दहशतवाद निर्मूलनासाठीच या विधेयकाचा उपयोग केला जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधेयकावरच्या चर्चेत सांगितलं एनआयएनं आरोपीच्या धर्माचा कधी विचार केला नाही या विधेयकामुळे गतीमान सुनावणी होईल त्यासाठी यंत्रणा सशक्त होईल असंही गृहमंत्र्यांनी सांगितलं तपास यंत्रणेला अतिरिक्त अधिकार दिल्यानं दुरुपयोगाची शक्यता असल्याचा आरोप काँप्रिसच्या मनीष तिवारी यांनी केला या आरोपाचं खंडनही अमित शाह यांनी केलं कर्नाटक विधानसभेत येत्या गुरुवारी सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव घेतला जाईल असं कर्नाटक विधानसभेच अध्यक्ष के आर रमेश कुमार यांनी आज जाहीर केलं साप्ताहिक सुट्टीनंतर विधानसभेचं कामकाज आज सुरु झालं कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर विधासदर्शक ठरावाची घोषणा करत अध्यक्षांनी सांगितलं की तोपर्यंत अधिवेशनाचा अन्य कोणतंही कामकाज होणार नाही त्याआधी आज सकाळी बंगळुरु ा कें एका हॉटेलमधे कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी बंडखोर आमदारांचाही पाठिंबा मिळवण्यासाठीच्या रणनीतीबाबत चर्चा झाली नवी दिल्ली खिल्या नेहरु वस्तू संग्रहालय आणि ग्रथांलयाचं माजी प्रधानमंत्र्यांच्या स्मृती भवनात रुपांतर करण्याचा विचार करत नसल्याचं केंद्रसरकारनं आज स्पष्ट केलं केंद्रिय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रह्नाद सिंग पटेल यांनी आज लोकसभेत सांगितलं की सरकारनं तीनमूर्ती भवन परिसरात सर्व माजी प्रधानमंत्र्यांच्या नावानं एक नवं वस्तुसंग्रहालय तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे हे वस्तुसंग्रहालय पुढच्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत तयार होणं अपेक्षित आहे भारतीय लोकशाहीच्या आकलनाला व्यापक स्वरुप देणं तसंच प्रधानमंत्र्याचं कार्यालय जीवन आणि व्यक्तीमत्वाविषयी लोकांमधे जिज्ञासा निर्माण करणं हा या संग्रहालयाचा उद्देश आहे

जखमींची विचारपूस केल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते

पंजाब मंत्रीमंडळातून राजीनामा दिल्याचं पत्र ट्विट केल्यानंतर नवज्योत सिद्दू यांनी आज आणखी एक ट्विट केलं आहे आपण पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे राजीनामा पाठवला असून त्याची प्रत मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी पोचली असल्याचं त्यांनी या ट्विटमधे म्हटलं आहे दरम्यान मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी नवी दिल्लीत सिद्दू यांच्या राजीनाम्याला दुजोरा दिला आहे सिद्दू यांच खातेबदल झाल्यानंतर ते मंत्रीमंडळात गैरहजर राहिल्याबद्दल टीका करतांनाच सिद्दू यांच्याशी आपले कोणतेही मतभेद नसल्याचं त्यांनी सांगितलं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून कलराज मिश्र यांची नियुक्ती केली आहे राष्ट्रपतीभवनातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही घोषणा केली आहे हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची नियुकी गुजरातचे राज्यपाल म्हणून झाली आहे हे दोघेही नव्या पदांचा कार्यभार स्वीकारतील त्यावेळेपासून त्यांची नियुक्ती लागू होईल असं त्यात म्हटलं आहे

बह्मपुत्रेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे

बारपेटा मोरीगाव आणि ढुब्री या तीन जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती जास्त गंभीर आहे

आसामला आवश्यक ती मदत आणि सहकार्य करण्याचं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे मोदी यांनी आज आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली यावेळी सोनोवाल यांनी प्रधानमंत्र्यांना आसाममधल्या परिस्थितीची माहिती दिली मिझोराम मध्ये देखील सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती कायम आहे

मेघालयमध्ये गेल्या सात दिवसांपासून पाऊस सुरु आहे

एक लाखांहून अधिक जणांना याचा फटका बसला असल्याचं सूत्रांनी सांगितलं

बागमती गंडक महानंदा आणि कमला या नद्यांसह अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राज्यातल्या पूर्यस्त भागाची पाहणी केली त्यानंतर त्यांनी पूर्णिया अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली पुख्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत पुखण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले

भाजीपाला तसंच धिन आणि विजेचे दर कमी झाल्यामुळे ही घट झाली आहे

जून महिन्यात अन्न धान्याच्या चलन फुगवट्याच्या दरात किंचित घट झाली आहे

घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात झालेली घसरण आणि त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात केली जाण्याची आशा यांचा सकारत्मक परिणाम बाजारात दिसून आल्याचं सूत्रांनी सांगितलं

या भागात विविध ठिकाणी दोन गटांमधे झालेल्या चकमकीत बाँब्सचाही वापर झाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांनी गोळीबार करावा लागला तातडीनं शांतता प्रस्थापित करावी या मागणीसाठी आंदोलनकर्त्या स्थानिकांनी काकीनारा स्थानकात रेल्वेमार्ग रोखून धरले त्यामुळे सिल्दाह मुख्य विभागातली रेल्वेसेवा विस्कळीत झाली

शेकडो घरांचं नुकसान झालं असून हजारो नागरिकांना याचा फटका बसला आहे मदत आणि बचावकार्य सुरु आहे

ढगफुटीमुळे रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे या खोऱ्यातल्या लासवा भागात अनेक घरांचं नुकसान झालं असून अनेकजण पुरात वाहून गेल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे सईद अल रेहमान कुरेशी यांनी दिली लहान मुलं आणि महिलांसह अनेक जण अजूनही बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं

या खासदारांनी मुस्लीम धर्म व्यवहार मंत्रालयाकडे संबंधित कायद्याचा मसुदा मागितला असल्याची माहिती खासदार फैझर मुस्तफा यांनी आकाशवाणीच्या प्रतिनिधीला दिली